भारत हा कोळशाचा सर्वात मोठा निर्यातदार व्हावा अशी अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली या कोळसा खाणींमुळे सुमारे पावणे तीन लाखांवर कामगारांना रोजगार मिळणार आहे

त्याम्ळे जालना जिल्ह्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृतांची संख्या आता दहा झाली आहे दरम्यान शहरातल्या आणखी दहा जणांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल बाधित आला बाधितांमध्ये राज्य राखीव दलाच्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरातल्या कादराबाद भागातल्या एका रुग्णाचा समावेश आहे जिल्ह्याची एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णसंख्या तीनशे चोवीस झाली आहे

यापैकी एक हजार सातशे नऊ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकशे सहासष्ट रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सध्या एक हजार दोनशे एकतीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवल आहे आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जय भवानी चौक बजाज नगर इथं पाच खोकडप्रा आणि आझाद चौक या भागातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे तर लक्ष्मी कॉलनी जय भवानी नगर गल्ली क्रमांक चार एन आठ सिडको एन नऊ सिडको कैसर कॉलनी नंदनवन कॉलनी नूतन कॉलनी गणेश कॉलनी बजाज नगर इंदिरा नगर पंढरपूर याभागात प्रत्येकी दोन कोराना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत तसंच घाटी हॉस्पीटल परिसर नॅशनल कॉलनी सिंधी कॉलनी पहाडसिंगपुरा न्यू हन्मान नगर पडेगाव हर्सुल जटवाडा म्हसोबा नगर मयूर पार्क महू नगर गजानन नगर गल्ली नं नऊ गारखेडा शिवाजी नगर गारखेडा एन बारा हडको चिकलठाणा मिसारवाडी गांधी नगर मुकुंदवाडी सेंट्रल जेल क्वार्टर्स परिसर नागेश्वरवाडी श्रीराम नगर रामेश्वर नगर न्यू विशाल नगर पुंडलिक नगर स्वामी विवेकानंद नगर हरीकृष्ण नगर बीड बायपास श्रीविहान कॉलनी शक्ती अपार्टमेंट एमजीएम हॉस्पीटल परिसर जाधववाडी नवीन मोंढा साई नगर सिडको टीव्ही सेंटर सावित्री नगर चिकलठाणा बन्सीलाल नगर औरंगपुरा सुभाषचंद्र नगर एन अकरा जय भवानी नगर गल्ली क्रमांक एक रामदेव नगर सिडको महानगर दोन तर बजाज नगर इथल्या त्रिमूर्ती चौक आणि सावरकर कॉलनी या भागातही प्रत्येकी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडला आहे आज आढळलेल्या रुग्णांमध्ये एकतीस स्त्रिया आणि एकोणचाळीस पुरूष रुग्णांचा समावेश आहे

या संसर्गामुळे मृतांचा आकडा बारा हजार दोनशे सदतीस झाला असल्यानं मृत्यूचं प्रमाण तीन दशांश तेहेतीस टक्के इतकं झालं आहे

आता देशात नऊशे ट्रेपन्न प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या करण्यात येत असून यामध्ये सहाशे नव्याण्णव शासकीय तर दोनशे चोपन्न खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे

सैन्य दलाच्या तुकडीने यावेळी सुनीलकुमार यांना अखेरची सलामी दिली

उर्वरित चौघा सैनिकांचे पार्थिव देह आज दपारनंतर पाटणा इथं विमानाने आणले जाणार आहेत